मुख्यमंत्र्यांसोबत उद्या संध्याकाळी चर्चा करणार पंजाबमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांकडून घसघशीत भाव

भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोविशील्ड आणि कोवेक्सिन या दोन लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता पाहून त्यांच्या आपत्कालीन किंवा गतिमान पद्धतीने वापर करण्यास मंजुरी दिली आहे

लोकांचा सहभाग निवडणुकीतील अनुभवाचा वापर आणि सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या तत्वांवर आधारित देशभरात लसीकरणाचा सराव नुकताच करण्यात आला आहे

को विन या लसीकरण व्यवस्थापन यंत्रणेबद्दलही पंतप्रधानांना या बैठकीत माहिती देण्यात आली

ते कालप्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते दर्जा उत्पादकता आणि परिणामकारकतेमध्ये उत्तुंग झेप धेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत ज्यामुळे भारतीय उद्योग खऱ्या अर्थानं विस्तार आणि निर्यातीमध्ये मोठी कामगिरी करू शकतील असंही गोयल म्हणाले परदेशात स्थायिक असलेले आणि तिथल्या बाजारपेठेची जाण असलेले भारतीय भारतातील उद्योजकांना परदेशातील ग्राहकांना अभिप्रेत असलेले बदल सुचवू शकतात त्यामुळं भारतीय उद्योजकांना अनुकूल वस्तूतयार करून परदेशी बाजारपेठेतसुद्धा चांगली कामगिरी करता येईल असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं भारत वेगानं प्रगती करत असून देशातील आणि जगभरातील भारतीयांसाठी संधीचं व्यासपीठ तयार करण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं नरवणे पणे दौरा लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गेले तीन दिवस पूणे दौऱ्यात संरक्षणसंबंधी विविध संस्थांना भे देऊन पाहणी केली आणि तिथं सुरु असलेल्या कार्यांची माहिती घेतली संरक्षणविषयक सज्जतेत आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं आढावा घेण्यासाठी ही भे महत्त्वपूर्ण ठरली आहे ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या क्षेणास्त्राच्या निर्मिती मध्ये पुण्यातील प्रयोगशाळांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे

त्याचबरोबर अद्ययावत लष्करी रुग्णालयाचे उद्वा उपण केलं नवीन रुग्णालयामध्ये सैन्य दलातील जवान आणि निवृत्त अधिकारी यांच्यावर उपचार केले जाणार आहेत

यामुळं शेतकरीही आता आपला कापूस खासगी कंपन्यांना विकत असल्याचं चित्र आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कापसाच्या वाढत्या मागणीमुळं खासगी कंपन्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त दरानं कापूस खरेदी करत आहेत असं भारतीय कापूस महामंडळाच्या पंजाबमधील अधिकाऱ्यांनं सांगितलं बर्ड फ्ल् बर्ड फ्लू रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागानं बाधित राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे आतापर्यंत केरळ राजस्थानमध्यप्रदेश हिमाचल प्रदेश हरयाणा गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाला आहे छत्तीसगडमधल्या बलोड जिल्ह्यातही कोंबड्या आणि वन्य पक्षी मृत झाल्याचं आढळून आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून शीघ्र कृती दल नेमण्यात आलं असून मृत पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत दिलीतल्या संजय तलावातही काही बदकं मरून पडल्याचं आढळून आलं महाराष्ट्र राज्यातील मुंबई ठाणे दापोली परभणी आणि बीड जिल्ह्यातही कावळे मरून पडल्याच्या घात्रा घडल्यानं त्यांचे नमुने राष्ट्रीय पशुरोग संस्थेकडं पाठवण्यात आले आहेत

यावर्षी हा महोत्सव द्रदृश्य पद्धतीने आयोजित करण्यात येत असून प्रत्येक राज्यातील गुणवान युवकांना त्यात सहभागी करुन घेतलं जाईल स्पर्धा आणि स्पर्धेतर सांस्कृतिक कार्यक्रम युद्धकला प्रदर्शनं बौद्धिक संवाद तरुण कलाकारांची शिबिरं परिसंवाद आणि साहसी कार्यक्रम यांचा महोत्सवात समावेश राहील राष्ट्रीय युवा पुरस्कार देखील या दरम्यान दिले जातील

उत्तर प्रदेश रुग्णालय तपासणी महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या दुर्घा जेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत सीबीआय अ कि समाज माध्यमांवरुन बालकांच्या लँगिक छळासंबंधी साहित्य विक्री आणि खरेदीशी निगडीत दोन व्यक्तिना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अ क्रि केली आहे बाल लंगिक साहित्यासह आक्षेपाई साहित्य विकण्यासाठी समाज माध्यमांवर जाहिरात केल्याचा या दोघांवर आरोप आहे यातील एकाने जाहिरात केली होती तर दुसऱ्याने त्याच्याकडून हे आक्षेपाई साहित्य विकत घेतलं होतं क्लाऊड आधारित वेबसाई िवर हे साहित्य साठवलेले होते